यंदाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला ऑस्कर अकादमी अध्यक्ष येणार पाणी मराठवाडा संपूर्ण राज्यात पाणी प्रश्र पेटला असताना मराठवाड्यात हा प्रश्र गंभीर झाला आहे

पाणी जालना जालना शहरात अनेक भागात महिनाभरापासून पाणीप्रवठा न झाल्यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत काल शहरातल्या सम्राटनगर भागातल्या नगारिकांनी मामा चौकात तर आनंदीस्वामी गल्ली कपूर गल्ली गवळी मोहल्ला वाणी गल्ली भागातल्या महिलांनी जून्या जालन्यातल्या शनीमंदिर चौकात रास्ताबंद आंदोलन केलं पाणी चोरी राज्यात सर्वत्र पाणी टंचाई भेडसावत असताना मनमाडमध्ये चक्क पाणी चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे

तापी नदीवर बांधण्यात आलेल्या बँरेजमध्ये अनेक टिएमसी पाणी असूनही उपसा सिंचन विहीरी कार्यन्वीत झालेल्या नाहीत त्यामुळे हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे

अमरावतीतल्या परिस्थितीबाबतचा हा वृत्तांत

चारा आणि पाण्या अभावी ढवळ्या पवळ्या कपिला कत्तलखान्यात जाणार या भीतिनं पश्पालक अस्वस्थ झाला आहे चार वर्षापासून जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्यानं पाणी टंचाई आणि वैरण टचाई आहे डिसेंबर पासून बहतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत

त्यामुळे कोणी बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल ध्वनी संपर्क यंत्रणेद्वारे पुणे आणि साताऱ्यासह धुळे बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यातल्या सरपंचांशी मोबाईलवरुन थेट संवाद साधला आणि त्यांच्याशी दृष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली राज्यातली दृष्काळी परिस्थिती पाहता अनेक गावांमधल्या पाणीप्रवठा योजनांची विद्युत देयक राज्य शासनानं अदा केली आहेत वीज प्रवठ्याअभावी कोणत्याही गावातली पाणीप्रवठा योजना बंद पडता कामा नये याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या दष्काळ अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात दूष्काळ निवारणासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनांचा आढावा संपर्क मंत्री प्रा राम शिंदे यांनी काल घेतला गावं आणि वाङ्या वस्त्यावर टैंकर्सद्वारे होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होण्यासाठी यंत्रणांनी लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले पवार राज्याच्या विविध भागात भेडसावत असलेल्या तीव्र दृष्काळा संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना भेटणार असल्याचं राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत सांगितलं पवार यांनी नुकतीच बीड जिल्ह्यात दृष्काळी परिस्थितीची पाहणी केली दृष्काळाचा सामना करण्यासाठी आपला पक्ष राजकीय मतभेद विसरून काम करेल असा निर्वाळा त्यांनी यावेळी दिला निदर्शनं कोल्हापूर जिल्हयाचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यातल्या दुष्काळावर जाहीर चर्चा करण्याचं आव्हान दिलं होतं पाटील यांच्या या विधानाच्या अनुषंगानं काल कोल्हापुरच्या ताराराणी चौकात पश्चिम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी कॉप्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली अनोखा विवाह गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात राहणाऱ्या कुलदीप लांजेवार या तरुणानं आपल्या विवाह संस्कार सोहळ्यातून बेटी बचाओ बेटी पढाओ तसंच स्वछ भारत चा संदेश दिला आदिवासी बहुल नक्षलग्रस्त देवरी तालुक्यातल्या या अनोख्या विवाह सोहळ्याचा हा वृत्तांत लहानपणा पासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महराजांच्या विचारांनी प्रेरीत असलेल्या कुलदीपनं शालेय विद्यार्थ्याकरता विविध उपक्रम राबवत आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जोपसली काल त्यानं आपल्या विवाह सोहळ्यातही ती जपली वऱ्हाडी पुरुषांना बेटी बचाव बेटी पढाओ तर महिलांना सप्तपदी स्वछ्तेची असे बिल्ले लावण्यात आले स्वच्छ भारत चा संदेश देणारा सेल्फी पॉईट तयार करण्यात आला सजावट होती सामाजिक संदेशांची वऱ्हाड्यांच्या मनोरंजना करता संतांचे अभंग आणि भजनं सुरू होती स्वच्छतेचा संदेश देणारी लग्नपत्रिका तर आहेर म्हणून फक्त शैक्षणिक साहित्यच आणा असं सांगत होती निमंत्रितांनीही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्वच्छता कामगारांच्या सत्कारान सांगता झालेल्या या विवाह सोहळ्याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे

नक्षलहल्ला गडचिरोली सशस्त्र नक्षलवाद्यांनी रविवारच्या मध्यरात्री गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रस्त्याच्या कामावरची वाहनं आणि यंत्रसामग्री जाळली एटापल्ली तालुक्यातल्या बुर्गी पोलिस ठाण्यांतर्गत येमली मंगुठा मार्गावर ही जाळपोळ करण्यात आली गेल्या आठ दिवसांत एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेली ही तिसरी हिंसक घटना आहे

थोडे दिवस समर्थन विरोधाच्या बातम्या येतात पुन्हा सगळं शांत होतं खरंतर प्रबोधन हाच यावर उपाय आहे हे लक्षात घेऊन नाशिक पोलीसांनी काल डोकं वापरलं त्याचा हा वृत्तांत हेल्मेट घाला डोकं वाचवा हा संदेश देण्यासाठी नाशिक पोलीसांनी काल खरोखरच डोकं वापरलं

नाशिकचे पोलीस आयुक्त विधास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही आगळी मोहीम राबवण्यात आली

मराठा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करता यावं यासाठी अध्यादेश जारी करण्यासह इतर काही पर्यायांवर राज्य सरकार विचार करत असल्याचं वैद्यकीय शिक्षणंत्री गिरीश महाजन यांनी काल सांगितलं वैद्यक शिक्षण शाखेत पदव्युत्तर शिक्षणासाठी मराठा आरक्षण लागु करता येणार नाही या नागपूर खंडपीठाच्या निर्णयावर नुकतंच सर्वोच्च न्यायालयानं शिक्कोर्तब केल्यानं हे आरक्षण अडचणित आलं आहे

ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली या समारंभाला प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार आहेत वरळीच्या नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया इथं संध्याकाळी हा पुरस्कार सोहळा होणार असल्याच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं प्रचार लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जोरदार प्रचार दौरे सुरू आहेत

उष्णतेची तीव्र लाट आणि रमजानचे रोजे लक्षात घेऊन या टप्प्यात मतदान सुरू होण्याची वेळ सकाळी सात ऐवजी साडेपाच करावी अशी विनंती करणारी एक याधिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली

राज भाजपा सरकारन लोकांना मोठी स्वप्न दाखवून नंतर फसवणूक केली असल्याचा आरोप मनसे प्रख राज ठाकरे यांनी केला आहे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते काल ठाण्यात वार्ताहरांशी बोलत होते कृषी शेतकऱ्यांना कमी दर्जाचं खत विकल्यास फौजदारी कारवाई करावी असे आदेश पुणे कृषी आयुक्तालयानं दिले आहेत अप्रमाणित खत आढळल्यास कंपनी व्यवस्थापक रसायनशास्त्रज्ञावर देखील कारवाईची तरतूद आहे हवामान् राज्यात पुन्हा तापमान वाढू लागलं आहे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे

आठवडा भरात कुठेही हलक्या पावसाचीही शक्यता नाही मात्र कमाल आणि किमान तापमान वाढण्याची शक्यताच अधिक आहे पृण्याचा पाराही चाळीशी ओलांडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे